विशेषतः कमक्वत आणि गरीब महिलांच्या सक्षमीकरणासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्ति समूह अथवा संस्थांना हा राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो स्वयंचलित वाहन संशोधन क्षेत्रातील तज्ञ पुण्याच्या रश्मी ऊध्वरेषे यांचा या महिलांमध्ये समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नंतर प्रस्कारप्राप्त या महिलांसोबत संवाद साधला उघडयावरील शौच आणि कपोषण या समस्यांचा सामना करण्यासाठी महिलांची साथ मोलाची असल्याचं ते म्हणाले मोदी यांच्या समाज माध्यमावरील खात्यांचं संचालन अद्वितीय कामगिरी करणाऱ्या सात महिलांनी काल केलं

महिला दिनानिमित्त त्यांनी काल पृण्यात स्वच्छता सेविका महिलांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

कचरावेचक महिलांना स्वच्छता सेविका म्हणायला सुरुवात करण्याचं आवाहन जावडेकर यांनी यावेळी केलं यावेळी बोलताना ते म्हणाले सोसायटी मधला सोसायटी मध्येच कचरा जिरला पाहिजे मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांचा कचरा तिथेच जिरला पाहिजे हि जबाबदारी फक्त कॉन्ट्रॅक्टनी कोणाला तरी काम द्यायची याची नाहीये आणि म्हणून हि नवी स्वच्छतेची संस्कृती

आणि म्हणून त्यासाठी आपण सगळे मिळून मेहनत करू चांगल्या सुचना देत रहा

आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांनी पाठविलेल्या माहितीवर आधारित हा वृत्तांत स्वच्छता सेविका महिलांपासून ते जिल्हाधीकारी आणि उद्योजिकांपर्यंत आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या नारी शक्तीचा जागर काल ठिकठिकाणी करण्यात आला सोलापूर पुणे या मार्गावर धावणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेस या रेल्वे गाडीच सचालन महिला कर्मचाऱ्याद्वारे करवून घेत त्यांचा सन्मान करण्यात आला नादेड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं नांदेड शहरात निर्भया वॉक रॅली काढण्यात आली होती नांदेड शहरात भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकरी महिलांचा सत्कार करण्यात आला एक दिवसीय राज्यस्तरीय अक्षरोदय साहित्य संमेलनदेखील नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलं होतं नक्षलवाद्यांनी खून केलेल्या बेबी मडावी यांच्या स्मरणार्थ भामरागड तालुक्यातील धोडराज इथल्या मुख्य चौकात बेबी मडावी यांचं स्मारकगडचिरोली पोलिस दलातर्फे बांधण्यात आलं

सांगली पोलीस दलातील निर्भया पथकाच्यावतीने विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पालघर सिंधूद्ग इथं देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आकाशवाणी बातम्यांसाठी ठिकठिकाणच्या प्रतिनिधींसह रश्मी घासकडबी पुणे बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात पोलिस विभागाच्या वतीने हाक तुमची साद आमची या उपक्रमांतर्गत महिला हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाद्वारे पुरस्कृतजन शिक्षण संस्थान आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जळगाव इथं महिला दिन साजरा करण्यात आला बालविवाह अहमदनगर जिल्ह्यात राळेगण म्हसोबा गावात काल पोलिसांनी एक बालविवाह होण्यापासून रोखला महिलादिनी नगर पोलिसांनी ही कारवाई केल्याने त्यांचं सर्वत्र कौतूक होत आहे चाईल्डहेल्पलाईनवरुन पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाली होती पोषण पोषण अभियानाच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त पोषण पंधरवडा कालपासून सुरु करण्यात आला आहे पोषणासाठी पुरूष म्हणजेच पोषण अभियानात पुरूषांचा सहभाग अशी या पंधरवड्याची संकल्पना आहे देशातून टप्प्याटप्प्याने जीवन चक्र संकल्पनेद्वारे कूपोषण कमी करणे हा या अभियानाचा उद्देश आहे

शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी कर्जमुक्तीयोजना हा प्रथमोपचार आहे शेतकऱ्यांना वीज पाणी आणि शेतमालाला हमीभाव मिळवूनदेण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे काल म्हणाले जळगाव इथं एका पुरस्कार समारंभात ते बोलत होते कृषी जेव तंत्रज्ञान संशोधन आणि विकासकेंद्राचं उद्घाटनही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं

त्यामुळे अशाप्रकारच्या विक्रेत्यांवर शासन कठोर कारवाई करणार असल्याच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारामती इथंसांगितलं

येस् बँकांमधील सर्व ठेवी सुरक्षित असल्याची हमी भारतीय रिझर्व्ह बँकेनदिली आहे रिझर्व्ह बँक सर्व बँकांच्या व्यवहारांवर नियमितपणे देखरेख ठेवत असल्याघंसांगून माध्यमांचे याबाबतचे अंदाज चुकीचे असल्याघं रिझर्व्ह बॅकेनं काल स्पष्टकेलं येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना आर्थिक अफरातफर प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत ठेवण्यात आलं आहे दरम्यान राणा कपूर यांची मुलगी रोशनी कपूर हिला लंडनला जात असतांना काल पोलिसांनी मुंबई विमानतळावरच थांबवलं इडीनं राणा कपूरच्या कुटुंबियांवर शोध नोटीस जारी केली आहे भरपाई जालना औद्योगिक वसाहतीमधल्या एका स्टील कारखान्यात झालेल्या दूर्घटनेत मृत्यू झालेल्या आठ कामगारांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी अकरा लाख रुपये आणि एका वारसाला कारखान्यात कायमस्वरुपी नोकरी देण्याचा निर्णय व्यवस्थापनानं घेतला आहे या दूर्घटनेत जखमी कामगारांचा सर्व वैद्यकीय खर्च कारखाना व्यवस्थापनाच्या वतीनं करण्यात येत आहे

त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला

होळी पेटविल्यानंतर पालखी सजवून त्यामध्ये चांदीचे मुखवटे लावलेल्या ग्रामदेवतेच्या उत्सवमूर्ती ठेवण्यात येणार असून ही पालखी गुहभेटीसाठी गावात रवाना होणार आहे

जिल्ह्यातल्या एकाही गावात तंटा नसल्यानं कोणत्याही गावात यावर्षी उत्सवाला बंदी नसल्याचं जिल्हा पोलिसांकडून सांगण्यात आलं

मानपानावरून वाद असलेल्या दहा गावांमध्ये मात्र होळी उत्सवासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत नाटयसंमेलन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने यंदा मे महिन्यात लातूर जिल्ह्यात नाट्यसंमेलन होणार असून याचं आयोजन परिषदेची लातूर महानगर शाखा करणार आहे

विशेष म्हणजेस्पर्धेच्या पहिल्याच साखळी सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं